मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी काल सकाळी हा ठराव मांडला होता मात्र गोंधळामुळे त्यावर मतदान न होताच कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं होतं त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळानं राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन त्यांनी विधानसभा अध्यक्षांन मतदान घेण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी केली होती राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहन आज दुपारी दीडपर्यंत विधानसभेत बह्मत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते

पाकिस्तानात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा पाकिस्ताननं केली आहे यासाठी पाकिस्तानी कायद्यातल्या तरतूदींचा विचार करण्यात येत आहे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयानं काल रात्री केलेल्या या घोषणेत म्हटलं आहे पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र असल्यानं ही परवानगी देण्यात आली आहे

ब्धवारी जाधव यांच्यावरील आरोप आणि त्यांना देण्यात आलेली शिक्षा याबाबत पुर्नविचार करावा तसंच जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची ताबडतोब परवानगी द्यावी असं आदेश पाकिस्तानला दिले होते

तसंच शेती अवजारावरचा जीएसटी माफ करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे ते आज कोल्हाप्रात वार्ताहर परिषदेत बोलत होते सध्या जमीनीचा पोत कायम टिकवण्याचं तसंच रासायनिक खतं किटकनाशकं आणि पिकांवर पडणारे रोग ही मोठी आव्हानं आहेत ती दूर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

ऊसाच्या पाचटापासून खत तयार करण्यासाठी साखर कारखानदारांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही बोंडे यांनी केलं शासनाच्या योजनांची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या ग्रामसेवक संवर्गाच्या मागण्याबाबत सरकार गंभीर नाही असं महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुचित घरत यांनी म्हटलं आहे ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांना लागू केलेल्या सातव्या वेतन आयोगात असलेल्या वेतनत्र्टीत सुधारणा करण्याबाबत युनियनने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री तसंच सचिवांना निवेदन दिलं आहे अशी माहिती त्यांनी पालघर इथं पत्रकार परिषदेत दिली

या पुढे जिल्हा परिषदेचा कार्यभार लोकनियुक्त पदाधिकाऱ्यां ऐवजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून तर गटविकास अधिकारी पंचायत समितीचे प्रशासक म्हणून कार्य पाहतील भारतीय रेल्वे आज निमवैद्यकीय प्रवर्गासाठी सर्वात मोठी भर्ती सुरु करत आहे

मागच्या वर्षातल्या शिक्षण संशोधन आणि विस्ताराच्या कामगिरीवर अधारीत हे मानांकन विद्यापीठाला मिळाले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ

विश्वनाथा यांच्या नेतृत्वाखाली आणि अधिष्ठाता डॉ अशोक फरांदे संशोधन संचालक डॉ शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठानं भारतीय कृषि अनुसंधान परिषदेला सादर केला होता

कृषि विद्यापीठाच्या शेतकरीभिमुख कार्यामुळे विद्यापीठाला याआधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही घोषणा केली